ज्ञानेश्वर मुळे यांनी काल नवी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्रामध्ये दिली

सांख्यिकी विभागानं काल ही आकडेवारी जाहीर केली परावे पोलीस नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी काही विचारवंतांवर केलेल्या कारवाईचं महाराष्ट्र पोलिसांनी समर्थन केलं आहे ही कारवाई सबळ पुराव्यांच्या आधारेच केली असल्याचं अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंग यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं या संपूर्ण छापेमारीचं चित्रीकरण करण्यात आलं असून या करावाईत महत्वाची कागदपत्रं पोलिसांच्या हाती आली आहेत या कागदपत्रांवरुन या संशयितांचा नक्षलवाद्यांना शस्त्रास्त्रं पुरवण्यात हात असल्याचं आढळल्याचा दावा पोलिसांनी केला तसंच अटक केलेल्यांपैकी काही जणांचा परदेशातील संघटनांशी संबंध असून ते काही दहशतवादी संघटनांना आणि जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना मदत करत असल्याचंही दिसून येत आहे त्यावरून देशात अराजकता माजवण्याचा आणि सरकार उलथवून टाकण्याचा कट रचला जात असल्याचं स्पष्ट होतं असं सिंग म्हणाले

सामाजिक कार्यकर्ते मुक्ता दाभोळकर आणि श्याम मानव तसच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हत्येचा कट या आरोपींनी केला असल्याचं ए टी एस नं काल न्यायालयात सांगितलं दरम्यान डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआय च्या ताब्यात असलेला प्रमुख आरोपी सचिन अन्दुरे याला काल प्ण्यात हत्येच्या ठिकाणी म्हणजेच बालगंधर्व जवळच्या ओंकारेबर पुलावर नेण्यात आलं यावेळी प्रत्यक्ष घटना स्थळावर त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली नाशिक नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव मागे घेतला जाईल असं नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी काल स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपर्क मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून हा ठराव मागे घेण्यात येईल असं त्या म्हणाल्या दरम्यान नाशिक मधल्या विविध नागरी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी काल मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला या समर्थनाबद्दल मुंढे यांनी नाशिककरांचे आभार मानले जनसंघर्ष यात्रा आगामी लोकसभा निवडणूकीत विजयी होण्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांनी तन मन धनाने झोकून देऊन कामाला लागावं असं आवाहन कॉप्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी काल कोल्हापूरात केलं कॉप्रेस पक्षाच्यावतीनं आयोजित जनसंघर्ष यात्रेचा आरंभ केल्यानंतर आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यावेळी उपस्थित होते

अलिबाग मधील विजय अभ्यंकर या योजनेअंतर्गत विमा हते भरत असून इतरांनाही प्रोत्साहित करत आहेत आकाशवाणीकडे याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले

सदरचा हा एरिया अतिपावसाचा असल्याकारणाने कायम कुठल्या ना कुठल्या विषयी भाताला नुकसान फुटण्याची भीती राहते या गोष्टीमुळे नक्कीच सावरण्याची एक प्रकारची क्षमता निर्माण होईल इंटो व्होईस कास्ट जळूकर माधवी पुण्यातल्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा विद्यार्थी स्वप्नील कापुरे यानं तयार केलेल्या थिय्या या लघुपटाला नुकताच सायलेक्त या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून पुरस्कार जाहीर झाला आहे गावागावात दिसणाऱ्या मजूर अङ्ड्यावरच्या मजुरांचं आयुष्य समजून धेण्याचा प्रयत्न सचिननं या लघुपटाच्या माध्यमातून केला आहे हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी नितीन जळूकर यांनी खुप आनंद होत आहे

नौकानयन प्रकारात महिला गटात वर्ष गौतम आणि ब्वेता शेरवेगर यांना रौप्य तर हर्षित तोमर ला कांस्य पदक मिळाल

मात्र सोफ्ट टेनिस प्रकारात भारतीय महिला आणि पुरुष संघाचं आव्हान प्राथमिक सामन्यांमध्येच संपुष्टात आलं आहे

कालचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या द्सऱ्या डावात नाबाद सहा धावा झाल्या होत्या

अशी माहिती सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं पत्रकार परिषदेत दिली पाटील यांनी काल रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा दौरा केला यावेळी त्यांनी महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला कोल्हापर आग कोल्हाप्रातील वाय पी पवार औद्योगिक वसाहतीमध्ये डिझेलच्या टाकीची गळती झाल्यामुळे काल सकाळी आग लागली यामध्ये दोन कारखाने जळून भस्मसात झाले या दूर्घटनेत कारखान्याचे मालक नरसिंह चव्हाण यांचा मृत्यू झाला हवामान उद्या सकाळपर्यंत कोकणात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे